मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात आज सकाळी या मोहिमेचा प्रारंभ झाला आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत तसंच मंत्रिमंडळातले त्रिर काही सदस्य यावेळी उपस्थित होते

लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांमध्ये सगळ्या शाळांमध्ये आणि त्यापुढच्या दोन आठवड्यांत अंगणवाड्यांमध्ये तसंच फिरत्या पथकांमार्फत लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे विधीमंडळाच्या चालू अधिवेशनातच मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला जाईल असं आधासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिलं मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल असं ते म्हणाले विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मुद्यावर विरोधक ठाम राहीले यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अहवाल मांडला नाही तर सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही अशा शिवारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिला धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली दरम्यान कामकाज सुरु होण्यापूर्वी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या अहवालासंदर्भात बैठक झाल्याचं व्रत्त आहे मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करेपर्यंत तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला कर्जमाफी बोण्ड अळी तसंच पीक विमा योजनेत सरकारनं शेतक यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुंडे यांनी यावेळी सरकारवर टीकेची झोड उठवली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा आणि मराठा आरक्षणाचं विधेयक आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल तसंच धनगर आरक्षणासंदर्भात टीस चा अहवाल सरकारने मांडावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला

याप्रकरणी शिक्षण विभाग विधी विभागाचं मत मागवावं लागतं त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याप्रकरणी सविस्तर चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी भारतीय वायू दलाच्या विमानाने दिल्लीहून नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे महापौर श्रीमती शिलाताई भवरे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदि मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं नांदेड विमानतळावरुन प्रधानमंत्री हेलिकॉप्टरने तेलंगणा राज्यातील निजामाबादकडे रवाना झाले

या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सात आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध दहशतवादी कारवाया गुन्हेगारी कट आणि हत्येचा आरोप निश्चित केला आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या नवउद्योजकांकडून मुद्रा बँक योजनेसाठी सादर होणारे अनेक कर्ज प्रस्ताव पुरेशा माहितीअभावी अपूर्ण असतात आणि त्यामुळे बँकांकडून नाकारले जातात असं दिसून आल्यामुळे बेरोजगार होतकरू तरुणांना याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबादमध्ये मुद्रा योजना समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कक्ष स्थापन केला असून या कक्षात सेवानिवृत्त बँक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची निवड झाली आहे सध्याचे आयुक्त ओम प्रकाश रावत येत्या शनिवारी पदावरुन निवृत्त होत आहेत याबाबतची अधिकृत सूचना लवकरच जारी होईल असं सूत्रांनी सांगितलं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अरोरा यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाली होती